स्रू करण्यात येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी

पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर केंद्रीय दक्षता आयोगादवारे बँक घोटाळा सल्लागार मंडळाचं गठन

आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते देशवासीयांनी श्रमदानाच्या माध्यमातून महात्मा गांधींना कार्यांजली अर्पण करावी या कार्यक्रमांत साम्हिकता आणि सेवाभाव असावा तसंच गांधीजींशी निगडीत देशातल्या कोणत्यातरी एका स्थळाला प्रत्येक नागरिकानं अवश्य भेट द्यावी अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या देशातील सर्व नगरपालिका महानगरपालिका जिल्हा प्रशासन ग्रामपंचायती शासकीय अशासकीय व्यवस्था सर्व संस्था प्रत्येक नागरिकानं प्लास्टिक कचरा संकलन आणि साठवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था करावी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कॉपरिट क्षेत्रानं पुढं यावंए असंही ते म्हणाले कुपोषणा विरुद्धची लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी सप्टेंबर महिनाभर देशात पोषण अभियान राबवलं जाणार आहे

नाशिकच्या मुठभर धान्य या आंदोलनाचा त्यांनी विशेष उल्लेख करत यामाध्यमातून करण्यात येणारं समाज सेवेचं त्यांनी कौतूक केलं आपल्या डिस्कवरी वाहिनीवर कार्यक्रमाचा संदर्भ देत नैसर्गिकदृष्ट्या संमध्द पर्यटन स्थळांना तसंच देशातील पूर्वतर भागाला भेट देण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं

भारतातील वाढलेल्या व्याघ्र संख्येबाबत समाधान व्यक्त करताना त्यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी सामोहीक प्रयत्नांची गरज बोल्न दाखवली माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते अरूण जेटली यांच्या पार्थिवावर आज दिल्लीच्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी पक्षाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग निर्मला सीतारामन स्मृती इराणी आणि रविशंकर प्रसाद यांच्यासह कॉग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया कपिल सिब्बल आणि अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी अरूण जेटली यांचं पार्थिव भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळी भाजपा कार्यकर्त्यासह अनेक लोकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली

श्री संत गजानन महाराज संस्थानने काल प्रग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांचा मदत निधीचा धनादेश संस्थानचे विश्वस्त निळकंठ दादा पाटील यांनी म्ख्यमंत्र्यांना सुपूर्द केला म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे रदद झाल्यामुळे म्ख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात चार ठिकाणी शोकसभा धेवून गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ते शेगावला गेले होते भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात् इस्रोद्वारा निर्देशित केलेल्या तंत्राचा वापर करून भारतातील प्रत्येक नदीत कायमस्वरूपी वाळ् खनन करण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली कोइम्बतूर इथं सलीम अली केंद्रात विद्यार्थी आणि संशोधकांशी ते बोलत होते जावडेकर प्रढं म्हणाले उपग्रहाद्वारे वाळू साठा असलेले नद्यांची खोरे शोधून तीच केवळ लीलावासाठी राज्य सरकारद्वारे ख्ली केली जातील यामुळे अवैध वाळू खननाला पायबंद बसेल मानव प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जंगलात खादय तसंच पाण्याचे पुरेसे स्रोत तयार करावेत असे निर्देश राज्यांना दिले असंही त्यांनी सांगितले वर्धा जिल्ह्यातील बेघरांना घरक्लासाठी पट्टेवाटप शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन रोजगार यासह विविध समस्यांचे शेकडो अर्ज काल पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या द्सऱ्या जनतासंवाद कार्यक्रमात प्राप्त झाले नागरिकांनी आपल्या समस्या मांडून न्याय देण्याची मागणी केली यावेळी नियमानुसार प्रत्येक अर्जावर आठवडाभरात कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले या कार्यक्रमात नागरिकांनी दिलेले सर्व निवेदने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठविण्यात आले ज्या समस्या स्थानिक पातळीवर सूटणार नाही आणि धोरणात्मक विषयांचे अर्ज मूंबई येथे पाठवून त्या समस्यांवर मंबईत बैठक घेण्याची सुचना पालकमंत्र्यांनी केली

या मंडळाचे अध्यक्ष माजी दक्षता आय्क्त टि

भसीन असून हे मंडळ भारतीय रिझर्व बँकेच्या सल्लामसलतीने तयार करण्यात आलं आहे सदर मंडळ सार्वजनिक बँकांदवारे तपास संस्थांना शिफारस करण्यापूर्वी प्राथमिक स्तरावर मोठया घोटाळयांच्या प्रकरणांची तपासणी करेल

व्ही एम तयार करणारे देशच ई व्ही एम चा वापर करत नाही पण भारतात ई व्ही एम वर साशंकता असतांना सर्व विरोधी पक्षांचाही विरोध डावलून सरकार ई व्ही एम चा वापरासंदर्भात आग्रही आहे याविरूध्द म्ंबई आणि दिल्लीत आपण जनांदोलन उभे करणार असून पेपर बॅलेटद्वारे मतदानाची मागणी मांडणार असल्याची माहिती माजी न्यायमूर्ती बी

कोळसे पाटील यांनी नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली

या महाआरोग्य शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंबई येथे केले नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड अमरावती यवतमाळ नाशिक नंद्रबार जळगांव ध्ळे पालघर ठाणे रायगड प्णे आणि अहमदनगर या सोळा जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आरोग्य तपासणी वैद्यकीय चाचण्या मोफत औषधे आणि उपचार आवश्यक त्या शस्त्रक्रिया आणि दंतचिकित्सा आदी आरोग्य स्विधा देण्यात येणार आहेत असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले दरम्यान या महाआरोग्य शिबीराचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या सोमवारी दि

स्वित्झरलँडच्या बासेल इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

सिंधू सलग तिस या वर्षी बी डब्ल्यू एफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती माद्रिद इथं सुरू असलेल्या दुहेरी जागतिक नेमबाजी यूवा विश्वचषक स्पर्धेत आरतानं सुवर्ण पदक प्राप्त केलं

जमिनीचे आरोग्य अबाधित राखतानाच एकात्मीक अन्नघटक व्यवस्थापनासाठी तसेच खतांच्या संतुलीत वापराकरिता माती आरोग्य पत्रिका योजना राबविली जात आहे

अनिल बोंडे यांनी सांगितले

गावांमध्ये शेतकरी मेळावे आयोजित करुन माती आरोग्य पत्रिकेत नमूद केलेल्या बाबींवर तज्जांद्वारे मार्गदर्शन केले जाते असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले

जे अधिकारी काम करणार नाहीत कामात कुंचराई करतील अशा अधिकारी कर्मचा यांची गय केली जाणार नाही असा कडक इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला जगात शोषण आणि शोषित अशी दरी कायम आहे तोपर्यंत मार्क्सवादाचं महत्व कायम राहील असं मत प्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केलं साहित्य अकादमी आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं औरंगाबाद इथं मार्क्सवाद आणि मराठी साहित्य या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे या चर्चासत्राचं उदघाटन पठारे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते निवृत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अमरावती जिल्हयातल्या लाभार्थ्यांना काल जिल्हयाचे पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या हस्ते सदनिका आणि घरकल वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते